फडणवीस तनुश्री दत्ता यांच्या नाना पाटेकर यांच्यावरील तक्रारीची राज्य महिला आयोगाकडून दखल

त्यानंतर या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केन्द्रीय पथक या भागांना भेट देईल मगच दुष्काळ जाहीर करायचा की नाही याबाबत निर्णय होईल कारण दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय केंद्राच्या अधिकारकक्षेतली बाब आहे असही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे काल दाखल केलेल्या तक्रारीची आयोगानं दखल घेतली आहे तनुश्री दत्ता यांची लेखी तक्रार त्यांच्यावतीनं वकिलामार्फत सादर करण्यात आल्यानं या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी तनृश्री दत्ता यांनी आयोगासमोर स्वतः उपस्थित राहन आपलं म्हणणं मांडावं असे निर्देश देण्यात आले आहेत

तन्श्री दत्ता यांनी आयोगाकडे दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत मुंबई पोलिसांकडे सदर प्रकरणी तक्रार दाखल केल्याचं म्हटलं आहे मुंबई पोलिसांकडुन याबाबत आतापर्यंत काय कार्यवाही करण्यात आली याचा अहवाल आयोगानं मागविला आहे सिनेसृष्टीतील्या अशा घटना रोखण्याची जबाबदारी निर्माते दिग्दर्शक तसेच संबंधित संघटनांची देखील आहे महिलांबाबत होणारं गैरप्रकार रोखायला तसेच तक्रार करण्यासाठी यंत्रणा असणं आवश्यक आहे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा खर्च दुपटीपेक्षा अधिक वाढून आता सोळा हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे सात वर्षांपूर्वी हा खर्च सात हजार कोटी होता

यासाठी दहा गावांमधील जमीन संपादित केली जाणार आहे

या उर्वरित कुटुंबांनीही स्थलांतर करावं यासाठी सिडकोच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती सिडको अधिका यांनी दिली या महिन्यापासून विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार आहे प्णे मुंबई द्रतगती महामार्गावर खोपोली धिं लोणावळा बोरघाटात अमृतांजन पुलाजवळच्या वळणावर दुधाचा टँकर उलटल्यानं झालेल्या भीषण अपघातात टँकरचा चालक जागीच ठार झाला भरधाव टँकर पुलाच्या खांबाला धडकल्यानं टँकरचा उलटला आणि हा अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की टँकरच्या पुढचा भाग चक्काचूर झाला अपघातामुळं टैंकरमधील दूध देखील रस्त्यावर सांडलं टैंकर पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जात असल्यानं या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती

राष्ट्रीय पोषण अभियानमध्ये देशात सर्वाधिक पाच वैयक्तिक पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यानं पटकावले आहेत जिल्ह्यातील अंगणवाडीमध्ये पोषण विषयक मेळावे पाककृती स्पर्धा पोषण पंगती असे वेशभूषा असे उपक्रम राबवण्यात आले

राजश्री साळसकर शोभा लोहार वैशाली शितोळे नीता चोपडे संध्या कांदणे या अंगणवाडी आणि आशा महिलांना देशपातळीवरील उत्कृष्ट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे

सप्टेंबर महिना हा संपूर्ण देशात पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला विजेची मागणी वाढल्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये आगामी काळात भारनियमन लागू होणार आहे अशी माहिती उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे

काही भागांमध्ये विज देयकांचा अत्यल्प भरणा केला जातो तिथं थकबाकी वसुली व्हावी यासाठी भारनियमन करण्याचा निर्णय वीज मंडळानं घेतला असल्याचं उर्जा मंत्र्यांनी सांगितलं बँक ऑफ बडोदा देना आणि विजया या तीन बँकाच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव या तिन्ही बँकांच्या संचालक मंडळानं मंजूर केला आहे अशी माहिती बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पी एस जयकुमार यांनी दिली आहे ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवत असून येत्या चार ते सहा महिन्यात विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल असं ते म्हणाले

त्यानुसार बंगळुरुच्या भारत जेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीकडून नवी यंत्रं मागवण्यात आली आहेत नवरात्रोत्सवानिमित्त धुळे शहरातल्या एकवीरादेवी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे

उद्या मंदिरात घटस्थापनेसह महापूजा महाआरतीचा कार्यक्रम होईल भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही क्रिरे क्लोज सर्कीट टी व्ही पोलिस बंदोबस्त प्रखर विद्युत पुरवठा तसच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत

महिलांमध्ये निर्माण होणाऱ्या उद्योगशीलतेमुळे एकंदर व्यवस्थेचा चेहरामोहराच बदलेल असं मत महिला आणि बालकल्याण तसच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे

महिला या जात्याच उद्योजक असून प्रुषांपेक्षा कणखर असतात आणि कर्जफेडीबाबत विशेषतः ग्रामीण भागात अधिक प्रामाणिक असतात असं त्या म्हणाल्या सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठानं महाराष्ट्र महिला उद्योजक संघटना आणि निती आयोगाच्या अटल नवोन्मेष अभियानाच्या सहकार्यानं ही परिषद आयोजित केली होती यशस्वी महिला उद्योजकांनी आपले अनुभव आणि विचारही या परिषदेतल्या चर्चासत्रात मांडले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या एक सप्टेंबरला देशातल्या साडेसहाशे जिल्ह्यांमध्ये या बँकेची सुरुवात झाली होती